नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणेच्या विरोधात काँग्रेसनं प्राध्यापक भरतीसाठी दोनशे बिंद् नामावली पद्धत वापरण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्ष बहजन समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगु देशम पक्षानं निदर्शनं केली दरम्यान बिजू जनता दलाचे खासदार लाडूकिशोर स्वैन यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

दुसरीकडे राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर नागरिकत्व विधेयकावरून विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं

प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग लोककलेचे अभ्यासक डॉ

एक लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या प्रस्काराचं स्वरूप आहे प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ संध्या प्रेचा यांना या वर्षी मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली तीन लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या फेलोशिपचं स्वरूप आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड़ा यांची काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आज चौकशी करणार आहे वाड्रा यांनी लंडन इथं दोन घरं सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होणार आहे या प्रकरणी दिल्ली न्यायालयानं गेल्या आठवड्यात वाड़ा यांना जामीन मंजूर केला आहे

यूको बँकेला दोन कोटींचा आणि सिंडिकेट बँकेलाही एक कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचं रिजव्ह बँकेनं काल सांगितलं अँक्सिस आणि यूको बँकांनी चेकसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल तसंच एक्सिस बँकेनं जप्त केलेल्या नोटांसदर्भातल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याबद्दल हा दंड करण्यात आला आहे

भारतासह कंबोडिया फिलिपाईन्स आणि इंडोनेशिया या देशांचे कलाकार या महोत्सवात संस्कृत आणि हिंदी भाषेत रामायण सादर करणार आहेत या महोत्सवाच्या तिकिटांचं ऑनलाईन ब्रकिंगही करता येणार आहे

सतरा सदस्यांच्या या समितीचे प्रमुख म्हणून माजी आमदार तसंच श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित हे काम पाहतील आदिवासींना रोजगाराच्या संधी किमान वेतन आणि योग्य जीवनमान मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल्या कामांची सद्यस्थिती ही समिती जाणून घेणार आहे आदिवासी भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठीचे उपायही ही समिती सुचवेल दर तीन महिन्यांनी ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे